कॅन्टीन सुरू करण्यात येणार आणि देशात सर्वत्र थंडीची लाट कायम

राज्य सरकारनं महात्मा जोतिराव फूले शेतकरी कर्जम्क्ती योजनेचा शासन निर्णय आज जारी केला आहे

याच काळात प्नर्गठन किंवा फेरप्नर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातले आजी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

रिझर्व्ह बँकेनं देशातल्या व्यासायिक बँका वितीय संस्था आणि काही बँकेतर वितीय संस्था यांच्यासाठी सीआरआयएलसी हा गट तयार केला आहे आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याबरोबरच आर्थिक संकटाच्या काळात उपाय योजना स्चवण्यासाठी हा गट कार्य करेल मन की बात या रेडिओ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागरिकांषी संवाद साधतील

हा कार्यक्रम देशभर आकाशवाणी आणि द्रदर्शन या माध्यमातून प्रसारीत होईल कॉग्रेस पक्ष आज आपला एकशे पस्तीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे यानिमित पक्षातर्फे देशभरनागरिकता स्धारणा कायद्याविरुद्ध संविधान बचाव देश बचाव आंदोलन केलं जात आहे यामध्ये मोर्च काढण्यात आले असून जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जात आहे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक प्तळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते मोर्चपूर्वी ऑगस्ट क्रांतीमधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली केरळ मध्यप्रदेश राजस्थान आंध्रप्रदेशसह अन्न्य राज्यातही अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं दरम्यान पक्ष वर्धापनदिनानिमित पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते दिल्लीत मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं माजी पंतप्रधान मनमोहसिंग ज्येष्ठ नेते ए

अँटनी मोतीलाल व्होरा आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे नोटबंदी पेक्षाही आपतीजनक असल्याची टीका काँग्रेस नेते राहल गांधी यांनी यावेळी बोलतांना केली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 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अनेक संतांमुळे महाराष्ट्राला धार्मिक अध्यात्मिक व्यासपीठ मिळाले आणि सर्व संतांनी रसाळ मराठी आषेतून अअंगा सह अनेक लोकगीतांची रचना केली आहे त्यामुळे मराठी भाषा शक्ती आणि अक्ती ची आषा असल्याने शालेय शिक्षणात संत वांगमयाचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती उद्योग मंत्री सुआष देसाई यांनी आज दिली वारकरी परिषदेच्यावतीने आजपासून कोल्हाप्रात आठवे अखिल आरतीय मराठी संत साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला या संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी देसाई बोलत होते तत्पूर्वी कोल्हापूर शहरातून वारकरी दिंडी काढण्यात आली महिलांनी उदयोगाची कास धरावी आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी त्यांना उदयोगाची जोड मिळणे आवश्यक आहे महिलांना रोजगार मिळण्याच्या ृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन कार्यालय परिसरात लवकरच फ्रूट स्टॉल कॅन्टीन स्रू करण्यात येईल अशी घोषणा महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि हे यांनी केली विविध विषयांच्या अनुषंगाने काल महिला आणि बालकल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती

यासाठी ईश्वर चिठ्ठीदवारे महिला बचत गटांची निवड केली जाईल

महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी दरवर्षी मनपाच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात येतो

एफटीआयआय म्हणजेच आरतीय चित्रपट आणि द्ररचित्रवाणी संस्था पृणे तसेच सत्यजीत रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था कोलकाता या दोन्ही संस्थांमधील अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी नागपूर इथं एफटीआयआयच्या वतीने मोफत शिबीर घेतले जाणार आहे

हे शिबीर निरूश्ल्क आणि सर्वासाठी खूले आहे चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विदर्भातल्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी असून या संस्थांमधल्या प्रवेशाविषयी आणि अभ्यासक्रमाविषयी सर्व माहिती या शिबिरात दिली जाईल

या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार तीन अभ्यासक्रमांसाठी अर्ज करु शकतात

अर्जदाराकडे पदवी व प्रादेशिक भाषेतील प्रभूत्व तसेच संगणक संचालनाचे जान असणे आवश्यक आहे

पत्रकारिता व जनसंवाद विषयातील पदविका किंवा पदव्य्तर पदवी तसेच वृतांकन संपादन कार्याचा तीन वर्ष अन्भव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे

या निवडण्कीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी सर्व निवडण्क निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे असे निर्देश वाशीम जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड पार पडणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देशहितासाठी झटत असून त्यांची निती सुध्दा देशहितातच असते नागरिकत्व संशोधन कायदा हा राष्ट्रहितातच असून देशातील कुठल्याही नागरीकांच्या विरोधात हा कायदा नाही पाकीस्तान बांग्लादेश अफगाणीस्तान येथील अत्याचाराला बळी पडुन भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्यांक हिंद्र शिख ईसाई बौध्द यांना देण्यासाठी आहे असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज चंद्रपूर येथे राष्ट्रीय चेतना मंचच्या वतीने आयोजित नागरीकत्व संशोधन कायदा समर्थनार्थ निघालेल्या भव्य रॅलीला संबोधित करतांना केले

जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील तापमानात सातत्यानं घट पहायला मिळते आहे

नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार थंडी ही लाट कायम राहणार आहे